ते काल सामाजिक संपर्क माध्यमांतून राज्यातल्या जनतेशी बोलत होते राज्याच्या निर्णया विरोधात केंद्र सरकार न्यायालयात गेले असल्याचं सांगत दोघांनी एकत्रित बसून हा वाद सोडवणं आवश्यक आहे विरोधकांनीही हा प्रश्न सोडवावा याचे त्यांना श्रेय द्यायला आपण तयार आहे हा जनतेच्या हिताचा प्रश्न असल्याचं ठाकरे म्हणाले राज्याच्या विकास प्रकल्पामध्ये केंद्राकडून अडवणुकीची भुमिका घेतली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न श्रेयाचा नाही तर मुंबईकरांच्या सोयी सुविधेचा आहे श्रेयासाठी काम करणे हा आपल्या पक्षाचा स्वभाव नसल्याचं ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केल दरम्यान मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मध्यस्थी करणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात या विषयावर चर्चा झाली आहे गरज पडली तर एकदोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील ते चर्चा करतील असं मलिक यांनी सांगितलं

युरोपात शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं दिसून आलं याकडे त्यांनी लक्ष वेधलं कोविड प्रादुर्भावाचा जोर आणखी कमी झाला तर शाळा सुरू करण्याचा निर्णय लवकर घेता येईल मात्र नागरिकांनी यासाठी कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळून सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं ते म्हणाले परदेशांमध्ये शाळेय विद्यार्थ्यांना सुद्धा कोरोना झाला आहे आणि म्हणून आपण थोडसं धिम्या गतीनं त्याच्याकडे जातो आहोत लवकरात लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न आहे पण याच्यासाठी मला आपलीच मदत लागणार आहे आपण कोरोनाचा जो जोर आहे

अनेक तज्ज्ञांनी राज्यात पुन्हा टाळेबंदी लावण्याचा सल्ला दिला काही जणांनी रात्रीची संचारबंदी लावण्याची सूचना केली मात्र असा निर्णय घेण्याची आवश्यकता नसल्याचं सांगतानाच प्न्हा टाळेबंदी लावण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली काही जणांनी तर मला सांगितलेलं आहे की नवीन वर्षाच्या सुमारास नाईट कर्फ्यू जाहीर करा

कोरोना विषाणूवर लस आल्यानंतरही पुढचे सहा महिने मास्क लावणं सुरू ठेवावं राज्यातले सत्तर ते पंच्च्याहत्तर टक्के लोक मास्क घालत आहेत पण अजूनही जे लोक नियमांचं पालन करत नाहीत त्यांनी मास्क लावून समाजाचं आणि आपल्या कूटंबाचं रक्षण करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं वॅक्सीन येईल तेंव्हा येईल आल्यानंतर आपल्या सर्वांपर्यंत पोहोचेल तेंव्हा पोहोचेल परंत्र ते घेतलं तरी देखील मास्क लावणे हे बंधनकारक माझ्यामते किमान पुढचे सहा महिने तरी आहे

पण उरलेले जे आहेत त्यांना मात्र मी सूचना देतोय की कृपा करुन आपण ही बंधनं पाळा

आरोग्य मंत्रालयानं या लसीकरणाबाबत सातत्यानं विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देताना ही बाब नमूद केली देशात या लसीकरणाचं वेळापत्रक ठरवण्यात आलं असून एकच लस वापरण्यात येणार आहे वेगवेगळ्या लसी एकाचवेळी वापरल्या जाणार नाहीत असंही आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं आपल्या पर्यटनस्थळांच्या प्रवेशसंख्येची मर्यादा शिथील केली आहे दररोज भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या संबंधित प्रातत्व अधीक्षक संबंधित जिल्हाधिकारी यांच्या परवानगीनं निश्चित करता येणार आहे क्यूआर कोड आणि नेटवर्क यामध्ये जिथं समस्या येत असतील तिथं प्रत्यक्षरित्या तिकीट विक्रीला मान्यता देण्यात आली आहे गृह मंत्रालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि सांस्क्रतिक मंत्रालयानं तसंच राज्य तसंच जिल्हा प्रशासनानं जारी केलेल्या कोरोना विषाणू संसर्ग संबंधित नियमांचं पालन करणं पर्यटक तसंच स्थानिक व्यवस्थापनाला बंधनकारक राहील असं भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागान म्हटलं आहे

या नंतर या प्रकरणातल्या सर्व आरोपींनी येत्या चार जानेवारीला न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहावं असे निर्देश न्यायमूर्ती पी

सित्रे यांनी दिले आहेत आपण आजारी असल्यानं शुक्रवारी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल झालो असल्यानं सूनावणीवेळी उपस्थित राहू शकत नसल्याचं प्रज्ञासिंह यांनी न्यायालयाला कळवलं होतं

एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी काल ही माहिती दिली कोविड प्राद्भांवानंतर आगामी काळात प्रवासी सेवा वाढवण्याच्या द्रष्टीने चन्ने यांनी काल औरंगाबाद इथं बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात काल एका बैठकीत पथकातल्या अधिकाऱ्यांनी नुकसानाचा सविस्तर आढावा घेतला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अतिवृष्टी आणि पुरपरिस्थीतीमुळे झालेल्या पिकं आणि इतर नुकसानीची सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली दरम्यान केंद्रीय पथकातले सदस्य आज औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्हयात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करणार आहे औरंगाबाद तालुक्यातल्या निपाणी पिंपळगाव पांढरी पैठण तालुक्यातील शेकटा गाजीपूर निलजगाव गंगापूर तालुक्यातील ढोरगाव मुरमी वरखेड इथं हे पथक पाहणी करून शेतकऱ्याशी संवाद साधणार आहेत उस्मानाबाद जिल्हयात उस्मानाबाद तालुक्यात केशेगाव पातोडा लोहारा तालुक्यात सास्तूर राजेगाव आणि तुळजापूर तालुक्यात काकरंबा आपसिंगा आणि कातरी या गावात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करुन हे पथक शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे

गेल्या दोन दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाली आहे

रब्बी पिकांसाठी हे तापमान पोषक असून पुढील काही दिवस तापमानात घट राहील अशी शक्यता वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे

येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे

औरंगाबाद जिल्ह्यात तीन बीड दोन तर जालना नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला

वारकरी साहित्य परिषदेतर्फे आजपासून मुंबईत दोन दिवस नववं अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे या संमेलनाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे आज सकाळी आठ वाजता दिंडी सोहळ्यानं या संमेलनाची सुरूवात होईल उदघाटन सोहळ्यानंतर मावळते संमेलनाध्यक्ष अम्रतमहाराज जोशी यांच्याकडून नवे संमेलनाध्यक्ष चकोर महाराज बावीसकर हे संमेलनाची सूत्र स्विकारतील संमेलनात दिवसभर विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आल आहे

पंकज भारसाखळे यांची सहसचिवपदी आणि प्राध्यापक फुलचंद सलामपुरे यांची राज्य कार्यकारिणीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथले आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं आहे

कालही सूर्यास्तानंतर पश्चिमेस नुसत्या डोळ्यांनी तासभर दिसलेल्या या द्रश्याचा खगोलप्रेमींनी आनंद घेतला

औरंगाबाद शहरातल्या सातारा इथल्या खंडोबा मंदिरात कालपासून खंडोबा उत्सवाला सुरूवात झाली आहे कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ही यात्रा रद्द करण्यात आली असून मंदिरात कोरोना विषाणू प्रतिबंधाचे नियम पाळूनच भाविकांना दर्शनासाठी परवानगी देण्यात येत आहे

जिल्ह्यातल्या गट विकास अधिकारी उप अभियंता पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक यांची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या लातूरच्या विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेतली विद्यार्थीनी डॉ नागझीन खान हीनं कोविड बाधित रुग्णांवर उपचार सुरु ठेवत एमडी आणि सुपरस्पेशालिटीच्या परिक्षेत यश संपादन केलं आहे

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात लातूर जिल्हा प्रशासन आणि रुग्णालय प्रशासनानं चांगल्या सुविधा उपलब्ध करुन दिल्यानं काम करण्यात अडचण आली नाही असं डॉ नागझीन यांनी सांगितलं औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठात अत्याध्निक टेक्निकल एक्सलन्स केंद्राची स्थापना करण्यात आली आहे